हिमाचल प्रदेशात रोहतांग इथं जगातल्या सर्वात लांब अटल बोगद्याचं आज उद्घाटन पंजाब हरयाना आणि उत्तरप्रदेशमधून सुमारे दोन लाख टनांहून जास्त तांदळाची खरेदी आणि

वैबिक भारतीय वैज्ञानिक अर्थात वैभव परिषदेचं काल संध्याकाळी पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झालं त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी हे आवाहन केलं भारतानं अंतराळ क्षेत्रात उद्योग आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांनाही मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील अशादृष्टीनं त्यामध्ये सुधारणा केल्या आहेत असं सांगून भारताच्या समृद्ध वैज्ञानिक इतिहासाला आणखी उजाळा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली मुलांमध्ये विज्ञानाच्या अभ्यासाची गोडी निर्माण निर्माण करण्याचे आवाहन करतानाच पुढील पिढ्यांच्या सुरक्षित आणि समृद्ध भवितव्यासाठी काय करता येईल याचा या परिषदेत ऊहापोह केला जावा असंही पंतप्रधान मोदी यावेळी बोलताना म्हणाले

अ लि बोगदा हिमाचल प्रदेशात रोहतांग इथं तयार करण्यात आलेल्या सर्वाधिक उंची वरील जगातल्या सर्वात लांब अटल बोगद्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे

मनाली ते लाहोल स्पिती दरम्यानची वाहतूक या बोगद्यामुळे वर्षभर सुरू राहणार असून मनाली ते लेह प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होणार आहे सेल देशातली सर्वात मोठी पोलाद उत्पादक कंपनी स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया अर्थात सेलनं अटल रोहतांग बोगद्याच्या कामासाठी वापरण्यात आलेलं बहुतांश पोलाद पुरवलं आहे

भारत बांगलादेश बोंगोसागर हा भारत आणि बांगलादेश नौदलाचा संयुक्त सराव आजपासून बंगालच्या उपसागरात सुरू होत आहे समुद्रातील युद्धाशी संबंधित परिचालनाचा व्यापक प्रमाणात सराव करून परस्पर समन्वय वाढवून संयुकपणे काम करण्याचं कौशल्य विकसित करणं हा या संयुक्त सरावाचा मुख्य हेतू आहे भारत आणि बांगलादेश दरम्यान होणारा हा दुसरा संयुक्त सराव असून यामध्ये दोन्ही देशांच्या नौदलांच्या नौका हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे असं संरक्षण खात्याच्या यासंबंधीच्या निवेदनात म्हटलं आहे

असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे

काल गांधी जयंतीचं औचित्य साधून या मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं ग्रामीण भागातील समाजात स्वच्छता आणि आरोग्याविषयी सातत्यानं जनजागृती करण्याची गरज नाबार्डचे मुख्य सरव्यवस्थापक निरज कुमार यांनी या मोहिमेचं उद्घाटन करताना व्यक्त केली युपी हाथरस उत्तरप्रदेशातील हाथरस इथं झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंभीर दखल घेतली असून जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकानं दिलेल्या प्राथमिक अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणाशी संबंधित असलेल्या व्यक्तींची नार्को अथवा पॉलिग्राफ चाचणी करण्याचा निर्णय या तपास पथकानं घेतला आहे

बरे झालेले रुग्ण आणि उपचार सुरु असलेले रुग्ण यांच्या संख्येतील वाढता फरक दिलासादायक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

महाराष्ट्र सिरो महाराष्ट्रात मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये होणारा कोरोनाचा संसर्ग लक्षणीय रित्या कमी झाला असल्याचं सिरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात स्पष्ट झालं असल्याचं बृह्न्मुंबई महापालिकेनं म्हटलं आहे

नीती आयोग आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या सहकार्यानं बोरीवली मानखुर्द गोवंडी वरळी आणि लोअर परळ भागात अॅगस्ट महिन्याच्या मध्यापासून हे सर्वेक्षण करण्यात आलं

ट्रम्प कोविड अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी काल पॅंझिटिव्ह आल्यानंतर त्यांना आता मेरिलँड इथल्या वॉल्टर रीड नॅशनल मिलिट्री मेडिकल सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे ट्रम्प यांनी या रुग्णालयात जात असतानाचा आपला व्हिडिओ ट्विटरवरून शेअर करत ही माहिती दिली आहे या ट्विटर संदेशात ट्रम्प यांनी आपण बरे असून सर्व हितयिंतकांनी आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत पृष्पा भावे निधन महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लेखिका प्राध्यापक पुष्पा भावे यांचं काल मध्यरात्री मुंबईत निधन झालं

विद्यार्थिदशेपासूनच राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पुष्पाताईंचा संपर्क होता संयुक महाराष्ट्र आंदोलन गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याप्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला होता स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्या रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पा भावे यांचा देखील या लाटणे मोर्चात सहभाग होता